नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे मुख्य अतिथी होते या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शाह नितिन गडकरी निर्मला सीतारामन यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे सुद्धा उपस्थित होते तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली

देशाची सैनिकी श्रेष्ठता सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक आर्थिक संपन्नता यांचं दर्शन या चित्रर्थांतून उपस्थितांना झालं यावेळी प्रथमच सीआरपीएफच्या महिला दुचाकी स्वारांच्या ताफ्यांनं वित्तथरारक कसरती केल्या जम्मू कश्मीर यावर्षी केंद्रशासित प्रदेश म्हणून संचलनात सहभागी झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला प्रधानमंत्र्यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मन की बात हे शेयरिग लर्निंग आणि ग्रोईग ट्रगेदर याचं खूप चांगलं आणि सहज व्यासपीठ बनल्याचं ते म्हणाले जलसिंचन फिट इंडिया समाज माध्यमांची आव्हानं यासह इतर अनेक सामाजिक विषयांना प्रधानमंत्र्यांनी स्पर्श केला आपण मन की बातच्या माध्यमातून करत असलेल्या आवाहनांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे अनुभव श्रोत्यांनी आपल्यापर्यंत पोचवल्याचं त्यांनी सांगितलं नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेचं आसाम राज्यानं यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी या राज्याचं अभिनंदन केलं छोट्या छोट्या खेड्यातून आलेल्या स्पर्धकांनी या स्पर्धेत गाजवलेल्या कामगिरीबद्दल मोदी यांनी त्यांचं कौतूक केलं मुंबईच्या करिना शांका हिनं जलतरण स्पर्धेत केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते शिवभोजन योजनेला आजपासून प्रारंभ होत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं राज्यात विकासाच्या नियोजनात पर्यावरणप्रक बाबींवर भर दिला जाईल असंही ते म्हणाले

लष्करी आणि निमलष्करी संरक्षण दलांनी दिलेली मानवंदना यावेळी त्यांनी स्विकारली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह विविध देशांतल्या दूतावासांचे अधिकारी आणि इतर मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित होते या सोहळ्यादरम्यान झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्रस्थही सहभागी झाला होता कान्होजी आंग्रे स्वराज्याचा पहिला सरखेल या विषयावर हा चित्ररथ साकारला होता राज्यात ठिकठिकाणी आज प्रजासत्ताक दिनानिमीत्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

व्हाईस कास्ट बृहन्मुबई महानरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस इथल्या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते तर चर्चगेट इथल्या पश्चीम रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांच्या हस्ते ध्वजारोहरण झाला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पालघर इथं पोलिस परेड मैदानावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं रायगड इथं रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं रत्नागिरीत पालकमंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर नंदुरबार्मध्ये पालकमंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जालना इथं पोलिस कवायत मैदानावर सार्वजनिक आरोयमंत्री तसंच पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते परभणीत पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते हिंगोलीत पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते लातूरात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उस्मानाबादेत पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं

राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन योजनेला आजपासून प्रारंभ झाला

यानिमित्त विविध जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांचं उद्वाटन मान्यवरांच्या हस्ते झालं नाशिक इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पालकमंत्री छगन भूजबळ यांच्या हस्ते तर मालेगाव बाजार समितीत कृषी मंत्री दादा भूसे यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचं उद्घाटन झालं हिंगोली जिल्हा रुग्णालय परिसरात पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या केंद्राचं उद्वाटन झालं पालघरचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी पालघर पंचायत समिति जवळच्या एकविरा महिला बचत गट खानावळ इथल्या केंद्रावर शिवभोजन योजनेला फित कापून प्रारंभ केला जालन्यात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात या योजनेला प्रारंभ झाला बुलडाण्यात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील राजर्षी शाहू महाराज पतसंस्थाद्वारा संचलीत भोजनालयात शिव भोजन थाळी योजनेला प्रारंभ झाला वाशिम इथं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात झाली अहमदनगरमधे रेल्वे स्टेशनसमोरच्या दत्त हॉटेल इथं शिवभोजन योजनेचा प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात आली भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऑकलंडच्या इडन पार्क मैदानावर आज झालेला दुसरा टी

मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खूल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दूहेरीत आपापल्या साथीदारांसह भारताच्या रोहन बोपण्णानं उपांत्यपूर्व फेरीत तर लिएंडर पेसनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्यात इतस्त्र हवामान कोरडं राहील अशी शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे